ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचे आरोग्यविषयक लाभ जाणून घेण्यासाठी पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयानं केलेल्या विनंतीवरून हे सर्वेक्षण करण्यात आलं या सर्वेक्षणाचा अहवाल काल नवी दिल्ली इथं प्रकाशित करण्यात आला पालघर जिल्ह्यातल्या अनुसूचित जाती जमातीसाठी विविध पातळ्यावर होत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी अनुसुचित जाती जमाती आयोग पालघर जिल्ह्याचा दौरा करणार आहे आयोगाचे अध्यक्ष विजय कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक सात आणि आठ ऑगस्ट रोजी हा दौरा होईल न्यायमूर्ती सी

थूल आणि मधूकर गायकवाड हे देखील दौऱ्यात सहभागी असतील

आदिवासी जिल्ह्यांतले विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित राह नयेत यासाठी हे वर्ग नव्यानं सुरु करण्यात आले होते हे शिक्षक विद्यार्थ्यांना गृणवत्तापुर्ण आणि दर्जेदार शिक्षण देऊ शकतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे यांनी व्यक्त केलं केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सुक्ष्म सिंचन योजनेतून शेतक यांना त्यांच्या शेतात ठिबक सिंचन पद्धत वापरण्यासाठी प्रोत्साहन आणि अनुदान मिळत आहे

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी अंबड आणि परतूर या तालुक्यांसाठी कालपासून पर्षणच्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आलं सध्या पावसानं खंड दिल्यानं सिंचनासाठी पाणी सोडण्याचे निर्दश पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले होते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याप्रकरणी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची चौकशी करून संबधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी युवासेनेचे सहसचिव आणि अधिसभेचे सदस्य सुरज दामरे यांनी केली आहे ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते या संदर्भात कुलगुरूंनी दखल घेतली नसल्यान राज्यपालांकडे तक्रार केल्याचं त्यांनी सांगितलं तपासलेल्या उत्तरपत्रिकेवर व्हाईटनर लाऊन पुन्हा त्या उत्तरपत्रिका दुसऱ्याच मॉडरेटरकडून तपासून घेणे आणि गुण वाढवून घेणे असे धक्कादायक प्रकार विद्यापीठात होत असल्याचंही ते म्हणाले

रोख रक्कम स्मृतिचिन्ह आणिसन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल क्रीडा विभागाला दिले

या खेळाडूंना क्रीडा विभागात गट अ ते गट ड प्रवर्गात सामावून घेण्यात येणार आहे

राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये रोजगार संधींचा शोध घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपन्यांनी काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर सादरीकरण केलं केपीएमजी आणि पीडब्ल्यूसी या कंपन्यांनी केलेल्या सादरीकरणाच्या बर्डकीला कौशल्य विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यात चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ नागपूर आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांचा समावेश आहे वाशिम इथले रहिवासी प्रमोदचंद्र गंडागुळे यांची अमरावती विभागाकडून राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षाचा आहे